देशातल्या काही राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढत आहे त्या पार्वभूमीवर कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी विविध राज्यांच्या मुख्य सचिवांची आज एक उच्च स्तरीय बैठक घेतली

शहरी भागांसह काही राज्यांच्या ग्रामीण भागांमध्येही कोविडग्रस्तांची संख्या वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात आरोग्य सुविधांमध्ये आवश्यक वाढ करा आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा जास्त संसर्ग असलेले भाग ओळखून प्रतिबंधित आणि सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढवा असे निर्देश केंद्र सरकारन संबंधित राज्यांना दिले राज्यांनी प्रत्येक रुग्णालय निहाय कोविड मृत्यूंची तपासणी करावी लक्षणं असलेल्या व्यक्ती वेळेवर तपासणी करतील आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होतील याबाबत योग्य धोरण तयार करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले त्याचबरोबर कोरोना नियमांबाबत सर्व पातळ्यांवरून जनजागृती करण्यावर भर देण्याचा सल्लाही केंद्रानं दिला देशात कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठ असून लसीकरणाची व्याप्ती वाढववी असंही यावेळी सांगण्यात आलं

लसीकरण देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच लसीकरणाचा वेगही वाढत आहे

ठाकरे राज्यात टाळेबंदीची शक्यता टळलेली नाही असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी दिला राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली होती त्यानंतर समाजमाध्यमांवरून त्यांनी राज्यातल्या जनतेला संबोधित केलं दरम्यान पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उद्यापासून पुढील आठवडाभर अंशतः टाळेबंदी लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला उपमुख्यमंत्री आणि पृण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीही उपस्थित होते विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

त्याचबरोबर सर्व प्रकारची धार्मिकस्थळ मोठमोठे मॉल्स चित्रपटगृह आणि नाट्यगृह देखील या काळात बंद ठेवली जाणार आहेत

कोरोना चाचणी नकारात्मक आली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विलगीकरणात राहणार आहे

सचिन तेंडलकर क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांना कोरोनाची लागण झाली असून आज त्यांना मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत असल्याचं सचिन तेंडूलकर यांनी ट्वीटर संदेशात म्हटलं आहे दिल्ली कोविड दिल्लीत कोरोना संसर्ग वाढत असला तरी संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचा विचार नाही असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सांगितलं कोरोना आढावा बैठकी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते कोरोना संबधीच्या परिस्थितीवर शासनाचं बारीक लक्ष असून आगामी काळात टाळेबंदीची गरज वाटली तर आधी जनतेचं मत विचारात घेतलं जाईल असं केजरीवाल म्हणाले तमिळनाड् तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगस्ती स्वरम इथं झालेल्या सभेत विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली देशाच्या विकासा पेक्षापूर्वीच्या सरकारनं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सत्तेचा वापर केला गेल्या पन्नासवर्षापासून अधिक काळात ज्या योजना राबवल्या गेल्या नाहीत त्या आमचं सरकार राबवत आहे असं मोदी यांनी सांगितलं तर कन्याकुमारी इथं झालेल्या प्रचार रॅलीत त्यांनी आपलं सरकार मच्छिमार व्यावसायिकांच्या कल्याणासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही देत श्रीलंकेच्या तुरुंगात अडकलेल्या सगळ्या मच्छीमारांना सोडवण्यात येईल असं आबासनही दिलं मदुराई इथल्या थूनगा नगरममध्ये झालेल्या सभेलाही त्यांनी संबोधित केलं दरम्यान आपल्या लोकप्रियतेमुळं भाजप आपले कुटुंबीय आणि कार्यकर्ते यांना त्रास देत असल्याचा आरोपडीएमके नेते एम

स्टालीन यांनी केला आहे काँग्रेस नेते राहूल गांधी यांनीही याला दुजोरा देत डीएमके नेत्याच्या नातेवाईकाच्या घरावर प्राप्तीकर विभागानं धाडी घातल्या प्रकरणी भाजपवर टीका केलीआहे एआयएडीएमके पक्षाच्या सदस्यांच्या घरावरही धाडी टाकण्यात आल्या आहेत एआयएडीएमकेचे नेते पलानीस्वामी यांनीडीएमके आणि कॉंग्रेस लोकांची दिशाभूल करत असल्याची टीका केली आहे भाजप बॅनर्जी पशचिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यानी काल नंदीग्राम इथल्या मतदानकेंद्रांवर समर्थक आणि माध्यमांना बोलावून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला त्यविरोधात त्यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी अशी मागणी भाजपनं केली आहे याकरता प्रकाश जावडेकर आणि मुखतार अब्बास नकवी यांच्या शिष्टमंडळानं आज नवी दिल्लीत निवडणूक आयुकांची भेट घेतली ममता बॅनर्जी यांनी सरळ सरळ आचार संहितेचे उल्लंघन केलं असून कारवाई करावी अशी मागणी भाजपनं केल्याचं जवडेकर यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं दरम्यान डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी दिवंगत माजी केंद्रीय मंत्री अरुणजेटली आणि सुषमा स्वराज यांच्याबद्दल आक्षेपाई वक्तव्य केल्याचा मुद्दाही भाजपनं आयोगाकडं मांडला असून उदयनिधी स्टॅलिन यांच्या वरही कारवाईची मागणी केली असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं आसाम निवडणक आसाममधील निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातीलप्रचारा दरम्यान विविध राजकीय पक्षांच्या स्टार नेत्यांनी जोरदार प्रचार केला भाजपचेराष्ट्रीय अध्यक्ष जे

लडाख भारत आणि चीन पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर झालेल्या संघर्षातून निर्माण झालेल्या तणवासह दोन्ही देशांमधील अन्य वादाचे मुद्दे लवकरात लवकर सोडवले जावेत यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील असल्याचं आज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरीदम बागची यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितलं राजनैतिक आणि लष्करी पातळीवर दोन्ही देशांमध्ये सातत्यानं चर्चा सुरू आहे पँगोग लेक परिसरातील सैन्य मागं घेण्याची कृती ही या दिशेनंटाकलेलं महत्त्वाचं पाऊल असून या आधारावर उर्वरीत मुद्देही सोडवले जातील असंही त्यांनीसांगितलं ताबारेषेवरील स्थिती दीर्घकाळ तणावाची राहणं दोन्ही देशांच्या दृष्टीन योग्य नसल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं असून चीन उरलेल्या भागातील सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया लवकरकपूर्ण करेल अशी आशा असल्याचं बागची यांनी नमूद केलं

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांना आमंत्रण दिलं असून मोदी यांनी ते स्वीकारलं आहे अशी माहितीही या वेळी बागची यांनी दिली जम्म कशमीर जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा गावातील घाट मोहल्ला भागातसुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत अल बद्र संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत

प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची काळजी रेल्वे घेईल असंही त्यांनी म्हटलं आहे साप्ताहिक राजधानी सुपर फास्ट ही विशेष रेल्वेगाडी रविवारपासून हजरत निजामूद्दीन आणि सिकंदराबाद या स्थानकांदरम्यान धावणार असल्याचंही गोयल यांनी सांगितलं

हा दिवस भारतातल्या प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या कायम स्मरणात राहील

नंतर मात्र विरा कोहिली गौतम गंभीर यांनी लडेंगे तो जितेंगे या जिद्दीने खेळत भारताला विजयाच्या दिशेने नेले

नुवान कुलसेकराला ष क्रिार ठोकल्यानंतर चेंडू सीमेपलीकडे जाईपर्यंत चेंडूवर धोनीने रोखलेली नजर आणि प्लेअर ऑफ द वर्ल्ड कप नं गौरवलेल्या युवराजसिंगनं त्याला आनंदाने मारलेली मिठी अवघ्या भारताला आजही आठवते भारतीय संघ आजही अनेक सामने जिंकत यशाची नवी क्षितीजं पादाक्रांत करत आहे पण दह वर्षापूर्वी आजच्याच दिवशी भारतानं लिहिलेली विजयागाथा अनेक पिढ्या स्मरणात ठेवतील आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव पुणे मियामी मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात ब्रिटनची डॅन एव्हान्स आणि नेल स्कूपस्की ही जोडी अंतिम फेरीतपोहोचली आहे

अंतिम फेरीत उद्या डेन एव्हान्स आणि नेल स्कूपस्की यांचा सामना निकोला मेकटीक आणि मेट पेव्हीक या क्रोएशियन जोडीशी होणार आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर ठेवा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार